दष्काळ पथक दुष्काळसदृश्य स्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून दोन दिवस राज्याच्या विविध भागात दौरा करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी काल पीटीआय वृत्तसंस्थेला दिली

या सदस्यांचे तीन गट करण्यात येणार असून ते मराठवाडा उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांना भेटी देऊन तिथल्या पीक परिस्थितीचा आढावा घेणार आहेत या पथकातील सदस्य तिथल्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून पिकांच्या नुकसानाची माहिती घेणार आहेत राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यापूर्वीची सर्वसाधारण भेट आहे राज्य सरकारकडून या पथकातील सदस्यांना पर्जन्यमानाची आकडेवारी प्रत्येक भागात घेतल्या जाणाऱ्या पिकांची माहिती तसंच यापूर्वी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी तयार केलेले पीक परिस्थिती पाहणीचे अहवाल यांची माहिती देण्यात येईल असंही या सूत्रांनी नमूद केलं

कांदा उत्पादक नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील संजय साठे या शेतक याला कांदा विक्रीतून मिळालेली तूटपूंजी रक्कम त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मनीऑर्डर करून पंतप्रधान दुष्काळ निवारण निधीला मदत म्हणून पाठवली होती त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयानं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन तसंच संबंधित शेतकऱ्याच्या परिस्थितीविषयी सविस्तर अहवाल पाठवण्याचा आदेश राज्य शासनानं केंद्राच्या वतीनं दिला असल्याची माहिती नाशिकचे प्रभारी निवासी जिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी काल पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे रिखर्व बँक रिझर्व बँक चालू आर्थिक वर्षातल्या आपल्या पाचव्या ड्रैमासिक बैठकीनंतर आज पात धोरण जाहीर करणार आहे खनिज तेलांच्या किमतीत झालेली घट खाद्यान्नाच्या उतरलेल्या किमती आणि आर्थिक वृद्धीच्या पार्श्वभूमीवर रेपो अर्थात रोख राखीव दरात कोणत्याही बदलाची शक्यता नसल्याचं तज्ञांचं मत आहे सोमवारपासून उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांच्या पतधोरण समितीची बैठक सुरू आहे करदाते वर्तमान आर्थिक वर्षात प्राप्तीकर विवरण पत्र दाखल करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत गत वर्षाच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे

पणे मेटो पूणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून सार्वजनिक खासगी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचं काम सुरू करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीनं मंज्री दिली आहे पुणे मेट्रोचा हा तिसरा टप्पा साडेतेवीस किलोमीटरचा आहे या प्रकल्पासाठी मनपा हद्दीतील आवश्यक खाजगी जमिनीचं संपादन आवश्यक तिथं एफएसआय किंवा टीडीआर स्वरूपात आणि अशा स्वरूपात जागा ताब्यात येणार नाही तिथं पीएमआरडीएच्या खर्चानं करण्यात येणार आहे दिव्यांगजन परस्कार केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकसाठी बेस्ट ऍक्सेसिबल वेबसाईट म्हणजेच सर्वोत्कृष्ट सूगम्य संकेतस्थळासाठीचा प्रस्कार पुण्यातील शिवाजीनगर इथल्या मॉडर्न कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला नवी दिल्ली इथं नुकताच प्रदान करण्यात आला या अभिनव संकेतस्थळाविषयी अधिक माहिती सांगत आहेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र झंजारराव वाढत जाणारी दृष्टीबाधित विद्यार्थ्यांची संख्या आणि आपण पर्यावरणपूरक आखलेल्या योजना मग या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन सूचना महाविद्यालयाचं प्रॉस्पेक्टस हे कसं वचता येणार संकेतस्थळावरचं हा विचार आम्ही जेव्हा केला आणि आमच्या प्रशासनातल्या सहकाऱ्यांशी बोललो त्यातून एक संकल्पना पुढं आली की आपलं जे संकेतस्थळ आहे ते ऑडियो प्रकारचं करता येईल का आणि मग महाविद्यालयातले या विषयातले तज्ञ प्राध्यापक आणि परीसरातले काही तज्ञ व्यक्ती यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की हे शक्य आहे महाविद्यालयाचं संकेतस्थळ हे ऑडियो आऊटपुटवालं म्हणजे दृष्टीबाधित मुलांना विद्यार्थ्यांना ऐकता येईल असं करता येणं शक्य आहे ते प्रयत्न आम्ही पाच सहा वर्षापासून केले आणि त्या प्रयत्नाला आमच्या यश आलं आणि महाविद्यालयाचं आमचं संकेतस्थळ हे ऑडियो आऊटपुटवालं म्हणजे अंध मुलांना ऐकता येईल असं निर्माण झालं

हा उपक्रम एकमेव ब्लडाणा जिल्ह्यात राबविण्यात येत असून राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श उपक्रम ठरत आहे प्रवास खर्चाअभावी काही एचआयव्हीप्रस्त मातांना आपल्या बालाकांच्या नियमीत तपासणीसाठी अडचणी येत होत्या जिल्ह्यातील अशा मातांसाठी आई योजनेचा मोठा आधार होत असून त्यांच्यासाठी आर्थिक मदत म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीनं मदत गोळा करुन त्यांना देण्याचा एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे ब्लडाणा

पॉवरकेबल विद्यूत उत्पादनं तयार करणाऱ्या कंपन्यांनी सुरक्षेची सर्व मानकं आणि दर्जा टिकवण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटल आहे मुंबईत पॉवर केबल अलायन्सची स्थापना करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते

स्मार्ट प्रकल्प जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणाऱ्या कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट या प्रकल्पाचं उद्घाटन आज होणार आहे

केंद्रानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीनं वाढ करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराच्या दिशेनं स्मार्ट प्रकल्प महत्त्वाचं पाऊल ठरेल अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे पशधन चारा व्यवस्था राज्यातील दुष्काळी भागात गाई बैल यासारख्या पशूधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येते याअंतर्गतच मेंढी आणि शेळीसाठी देखील पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालू असं आधासन पशू दुग्ध आणि मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलं राज्यातील मेंढपाळ करणाऱ्या धनगर समाजातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने काल मंत्रालयात राज्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते एमटीडीसी पश्चिम महाराष्ट्रातील लोककला आणि संस्कृती जपण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे स्थानिक कलाकारांना मोफत व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची माहिती महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी काल प्रण्यात पत्रकारांना दिली महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये राहणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांपुढे आपली कला सादर करण्याची संधी यामुळं स्थानिक कलाकारांना मिळणार आहे तसंच गीत वाद्य नृत्य संगीत आणि चित्रकला यासारख्या कलाच्या माध्यमातून स्थानिक संस्कृती जपण्यासाठीही त्याचा उपयोग होणार असल्याचं हरणे म्हणाले

उद्या सकाळपर्यंत दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उर्वरित भागात हवामान सर्यप्रकाशित राहील